महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचा राज्यपालांचा निर्वाळा

राज्यात सर्वत्र प्रजासत्ताकदिन उत्साहानं साजरा

नौसेना वायुसेना आणि स्थलसेनेनं साहस आणि पराक्रमाचं विराट दर्शन घडवत संपूर्ण जगाला अचंबित केलं

लष्करातील नारी शक्ती हे कालच्या संचलनाचं खास वश्विष्ट्य ठरलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संचलनाची सलामी स्वीकारली दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यंदाच्या संचलनासाठी प्रमुख पाहणे होते पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारीविविध राजकीय पक्षांचे नेते आणि अनेकविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते राजपथावर केवळ शक्तीप्रदर्शनच नव्हे तर भारतीय संस्कृतीचं दर्शनही घडलं विविध राज्यांनी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे अनोखे चित्ररथ सादर केले महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या चित्ररथांनी स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पर्व राजपथावर साकारल संचलन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केलं तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर जाऊन अमर जवान ज्योतीला अभिवादन करत शहिदांना मानवंदना दिली प्रजासत्ताक दिन महाराष्ट् दिल्लीतल्या मुख्य सोहळ्या बरोबरच देशात सर्वत्र प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा झाला जगभरातल्या भारतीयांनी आनंदोत्सव केला राज्यातला मुख्य सोहळा मुंबईत झाला ऐकूया राज्यभरातल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यांचा हा धावता आढावा सत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत शिवाजीपार्क इथं आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदक्मार जगन्नाथ उपस्थित होते शेती उद्योग शिक्षण आरोग्य क्रीडा पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अप्रेसर असल्याचं राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं

राज्यातल्या विविध विकास कामांचा आढावा राज्यपालांनी घेतला

खेलो इंडियातल्या राज्याच्या यशाचं त्यांनी कौतुक केलं भारतीय नौदल तटरक्षक दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल राज्य राखीव पोलीस बल बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल ब्रहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक ब्रहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीसरेल्वे पोलीस वाहत्क पोलीस आदी विविध दलांच्या संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली

बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रतिकृतीचा चित्ररथ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हाडा महावितरण कृषी वन रोजगार हमी योजना आदिवासी विकास अशा विविध विभागांचे चित्ररथ मुंबईतील संचलनाचं आकर्षण ठरले पूण्यात संपर्कमंत्री गिरिश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्या विकासामध्ये योगदान द्यावे असं आवाहन त्यांनी केलं कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण नवी मुंबई पोलीस मुख्यालय मध्येमावर महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते झालं संविधानातील सर्वसमावेशक धोरण मूल्यांचं पालन करत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश सामाजिक एकतेच्या माध्यमातून प्रगतीपथाकडे वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी नागप्रातील प्रजासत्ताकदिन सोहळ्यात केलं नाशिकमधे पोलीस कवायत मद्यानावर आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभात संपर्कमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शेतकरी आणि प्रशासनाच्या सहकार्यानं दृष्काळमुक्तीची वाटचाल सुकर होईल असा विश्वास औरंगाबादचे संपर्कमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथील ध्वजवंदन सोहळ्यात व्यक्त केला रत्नागिरी जालनानांदेड बीड अमरावती सिंधुदुर्ग गोंदिया उस्मानाबाद ठाणे भंडारा सातारा अहमदनगर इथेही संपर्कमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे विविध विभागीय मुख्यालयात आयुक्तांच्या हस्ते आणि बुलडाण्यासह इतर काही जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं महानगरपालिका नगरपरिषदा विविध शासकीय उपक्रम कार्यालयांतून ध्वजवंदन झालं प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून रश्मी घासकडबी

त्यामुळे ग्रामविकासातून बलशाली देशाच्या निर्मितीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत राज्यात नेमण्यात आलेल्या ग्रामपरिवर्तकांचा दीक्षान्त समारंभ मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते वारली वारली म्हटले की आठवते आदिवासींची कलाकृती देश विदेशातील लोकांच्या मनात भरलेली ही कला

या वारली कलाकृतींना राजभवनच्या संरक्षण भिंतीवर अवतरण्याचे भाग्य लाभले आहे त्याबाबतचा हा वृत्तांत मलबार हिल सारख्या उच्चभू वस्तीत असलेलं राजभवन राज्यपालांचं निवासस्थान ही एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू मलबार हिलकडे जाताना वाळकेश्वर रोडवर राजभवनचे एक प्रवेशद्वार आहे आणि त्यानंतर सुरु होते राजभवनची संरक्षक भिंत ही पांढरी शुभ्र भिंत राजभवनच्या भव्य दिव्यतेत भर टाकायची आता या संरक्षक भिंतीवर जे

स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण मुंबानगरीचे दर्शन घडविल्याचं दिसतं वारली चित्रकलेद्वारे या चित्रकारांनी संपूर्ण भिंतीवर मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांना वारली कलाप्रकारात चितारलं आहे या चितारलेल्या अप्रतिम कलाकृतींची लांबी जवळपास एक किलोमीटर आहे यात थीममध्ये सुरुवातीच्या पाच पॅनेलमध्ये वारली जनजीवन दर्शवलं आहे दूर गावातील आदिवासी मुंबई शहरात येतो आणि त्याला मुंबईचे विविध ठिकाणांचे दर्शन होते अशी ही संकल्पना आहे

आयष्मान आईचं महत्व माहित असतानाही बेटी बचाओ बेढी पढाओ असं सांगावं लागणं हे दुर्भाग्य आहे समाजानं आता आपल्या मानसिकतेत बदल करुन मुलींच्या जन्माचं स्वागत करायला हवं असं प्रतिपादन साताऱ्याचे संपर्क मंत्री विजय शिवतारे यांनी काल केलं वाई तालुक्यात भूईंज इथं आयुष्मान भारत योजनेंतर्गत सुरु करण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सभागह राज्याचे पर्यटन तथा रोजगार हमी मंत्री जयकूमार रावल यांच्या हस्ते काल नंदूरबारमध्ये जिल्हा माहीती कार्यालय निर्मित बहुमाध्यम केंद्र आणि पत्रकार परिषद सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं

सॅनिरी नॅपकिन पालघर जिल्हा परिषद कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत प्रजासत्ताक दिनी सॅनिटरी व्हेंन्डींग मशीन आणि इन्सिनरेटरचं उद्घाटन महिला आणि बाल कल्याण समिती सभापती धनश्री चौधरी आणि समाजकल्याण सभापती दर्शना द्माडा यांच्या हस्ते करण्यात आलं कर्मचारी महिलांनी या उपक्रमाचं स्वागत केलं

मात्र तरीही उपोषणावर ठाम असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे अण्णांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सरकारच्या वतीनं दूत म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दुसऱ्यांदा त्यांची भेट घेतली पण अण्णा आपल्या निर्णयावर ठाम आहेत

साईना जकार्ता इथं खेळल्या जात असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या साईना नेहेवालनं अंतिम फेरी गाठली आहे

हवामान उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे